राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल सरकार स्थापनक्रित शिवसक्रित विचारणा केल्यानंतर संख्याबळ सिद्ध करण्यासाठी रणनीती आखण्याकरता शिवसक्रित अध्यक्ष उद्धव ठाकर आंनी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी तसंच पक्षाच्या ज्याठी नस्यिंशी चर्चा कल्ली शिवसन्त्री भाजपाशी पूर्ण संबंध तोडल्याशिवाय त्यांना पाठिंबा दष्ट्याबाबत काँग्रस्त्ला विचार करता यध्यार नाही अशी चर्चा होती मात्र केंद्रात शिवसन्ता प्रकमध्यमंत्री असल्वा अरविंद सावंत यांनी आज सरकारमधून बाहा पडत मंत्रीपदाचा राजीनामा दस्तिन या चर्चेलाही पूर्णविराम दिला सरकार स्थापनस्तीठी शिवसन्त्री पाठिंबा दर्ष्याबाबत काँग्रस्तिया दिल्लीत बैठका झाल्या मात्र एकमत होत नसल्यानं त्याबाबत अद्याप निर्णय झालली नाही राष्ट्रवादी काँग्रस्तसरकार स्थापनसीठी तयार आहा मात्र काँग्रस्त्ररोबर आघाडी असल्यानं त्यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घस्त्राा जाईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रस्तां घस्तिी आहा आ पार्श्वभूमीवर शिवसत्ता अध्यक्ष उद्धव ठाकर यांनी राष्ट्रवादी काँग्रस्ट्रा अध्यक्ष शरद पवार यांची आज भटा घरली आणि शिवसम्रस्त्री पाठिंबा दर्ष्याची विनंती त्यांना कली ठाकरर्यिनी काँग्रस्त अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना पाठिंब्यासाठी विनंती कली सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी संध्याकाळी काँग्रस्तिया बैठकीत काय निर्णय झाला याकडेे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं

शिवसर्वाती पाठिंबा दष्ट्राबाबत राष्ट्रवादी काँग्रस्सोबत चर्चा सुरु राहील असं त्यांनी सांगितलं

झारखंड विधानसभा निवडणूकीच्या दुस या टप्प्यासाठी आज आधिसूचना जारी करण्यात आली

तब्बल चौदा तासाहून अधिक काळ ही मोहीम सुरु होती चकमकीच्या जागद्कुन शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त कल्पाचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं लष्कर विशद्व मोहिमा गट आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं ठराविक खबर मिळाल्यानंतरही शोधमोहिम राबवली

वाणिज्य मंत्री पीयुष गोयल त्यात भारताचं प्रतिनिधीत्व करत आहरी ब्रिक्स दशीदरम्यान गुंतवणूक व्यापार आणि सीमा शुल्काबाबत सहकार्य वाढीला लागावं यादृष्टीनं या बैठकीत चर्चा होणार आहा तसंच गुंतवणूकीला प्रोत्साहन दष्यासाठी समझोता करार या बैठकीनंतर होणार आहा केंद्रीय ऊर्जामंत्री आर

युवा नाड्वाज सौरभ चौधरीनं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तल प्रकारात रौप्यपदकाची कमाई क्वी